केंद्र सरकारतर्फे कंपनी करात मोठी कपात केल्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उदघाटन

उपलब्ध आणि जागतिक प्रूष म्ष्ठीय्दध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या अमित पंघलची धडक

केंद्र सरकारनं कंपनी करात मोठी कपात केली आहे

सर्व कर आणि अधिभार यामध्ये समाविष्ट असतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्या आज गोव्यात पणजी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या एक एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षापासूनच हे नवीन दर लागू होत असल्याचं त्यांनी सांगितलं

या निर्णयाम्ळे सरकारचा सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा महसूल ब्डणार आहे मात्र उद्योग क्षेत्रातली वाढ तसंच गूंतवण्कीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या निर्णयाचं स्वागत केलं अर्थव्यवस्थेसाठी हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं ते म्हणाले

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्भय म्क्त आणि शांततामय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने आचारसंहिता काळात चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश विभागीय आय्क्त डॉ संजीव कुमार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत आंतरराज्यीय समन्वय समितीची आढावा बैठक विभागीय आय्क्त कार्यालयात पार पडली यावेळी नागपूर विभाग छतीसगड मध्य प्रदेश आणि तेलंगाणा राज्यातील जिल्हा आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते

लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत स्थलांतराच्या शक्यता अधिक असतात त्यामूळे त्याबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे मेळघाटातील वनव्याप्त परिसराच्या लगत असलेल्या गावांतून असे स्थलांतर घडू शकते त्याम्ळे असे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी असा निर्णय यावेळी झाला दोन्ही राज्यांच्या सीमा चेक पोस्टवरील यंत्रणा अधिक काटेकोर करण्याचे निर्देश सिंह यांनी दिले राज्य विधानसभा निवडण्कीसाठी अखिल भारतीय कांग्रेस समितीदवारे विविध निवडणूक संबंधी जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून विदर्भ क्षेत्रासाठी मुक्ल वासनिक यांची निवडणूक प्रम्ख म्हणून निय्क्ती करण्यात आली आहे अविनाश पांडे यांच्याकडे म्ंबई आणि निवडणूक नियंत्रण कक्ष रजनी पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आर सी खूंटीया यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र तर राजीव साटव यांच्याकडे मराठवाडा विभाग सोपोवण्यात आला आहे अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे

मात्र केंद्र आणि राज्य सरकार उद्योग धारजिणे असून शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे जनतेने एकत्र येवून आगामी निवडण्कीत या सरकारला धडा शिकवून सतेतून हाकलून लावावं आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरकट कर्जमाफी देऊ अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जालना इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेन्सार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांच्या हस्ते झाले जिल्हयातील बारा विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रकिया राबवितांना प्रत्यक्ष कामाबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे

जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सूजाता गंधे तसेच उप जिल्हाधिकारी रविंद्र क्भारे हे प्रशिक्षणाला आलेले मतदान केंद्र अधिकारी झोनल अधिकारी सर्व सहाय्यक निवडण्क अधिकारी यांना मागर्दर्शन करीत आहेत यवतमाळच्या राळेगाव इथल्या देवधर इथं बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीचे भूमिप्जन पार पडले असून आदिवासींसाठी असलेल्या या पहिल्या सहकारी सूतगिरणीसाठी शासकीय अर्थसहाय्य मिळणार आहे

अशोक उईके यांनी केली या सूतगिरणीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते

शासकीय अर्थसहाय्य मिळालेली ही जिल्ह्यातील एकमेव सूतगिरणी आहे पेसा अंतर्गत गावातच सूतगिरणी शक्य असल्याने सूतगिरणी देवधर इथं घेतल्याचे डॉ उईके यांनी स्पष्ट केले अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद वाद प्रकरणाची सुनावणी निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी येत्या सोमवारपासून सूनावणीची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे पाच सदस्यांच्या घटनापीठानं या प्रकरणाची सुनावणी अठरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता दररोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणाची स्नावणी चालणार आहे

ल

मी

ल

मी एवढे पाणी या प्रकल्पातून पेंच नदीत सोडण्यात आले आहे

याम्ळे सिंचनाच्या संबंधाने मोठा दिलासा मोताळा ताल्क्यातील शेतकऱ्यांना मिळाल्यान रब्बी हंगामासाठी मोताळा ताल्क्यातील कोथळी स्लतानपूर वरूड खरबडी यासह अनेक गावांना याचा फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गात सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे असं आमच्या प्रतिनिधीने कळवीला आहे

जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाल्याम्ळे आता प्रवासी येथून प्रवास करू शकतील भविष्यातील गरज बघता मेट्रोच्या फेऱ्यामध्ये देखील वाढ करण्यात येईल

निधी खर्च झाला आहे आणि प्रत्यक्षात काम झाले नाही असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजनं समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले गडचिरोली चामोर्शी आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन आज अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले गडचिरोली ते सेमाना शिवणी ते चामोर्शी सोनाप्रपर्यंत तसेच अड्याळ ते येणापूरपर्यंतचा रस्ता सिमेंट कॉक्रीटचा करणार असून दोन पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे करण्यात यावे आणि काम तत्काळ सुरू करून ते जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना अशोक नेते यांनी अभियंत्यांना दिल्या जागतिक प्रूष म्ष्ठीय्द्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या अमित पंघलनं स्थान मिळवलं असून ही मजल मारणारा तो पहिला भारतीय मुष्ठीयोदधा ठरला आहे

परंतू याच स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्याच मनिष कौशिकला क्य्बाच्या प्रतिस्पध्याकडून पराभव स्विकारावा लागला उद्या अमितचा सामना त्याच्या उसबेकिस्तानच्या प्रतिस्पध्या सोबत होणार आहे या स्पध्यांमध्ये आतापर्यंत भारताला केवळ कांस्यपदकांवरच समाधान मानावं लागलं आहे